ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयातील मुख्य ध्वजवंदन केल्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करताना बोलत होते विविध योजनांद्वारे राज्य सरकार वंचितांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली राज्य पुराच्या गंभीर समस्येचा सामना करत आहे पुस्प्रस्त लोकांचं लवकरात लवकर पुर्नवर्सन केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली पूरग्रस्तांसाठी बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणा आणि लोकांचं कौत्क त्यांनी यावेळी केलं

त्यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयात मुख्य ध्वजारोहण झालं त्यावेळी ते बोलत होते

पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं राज्यमंत्री अर्जुन खोतकर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे पोलीस अधीक्षक एस

बीड इथं जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं यावेळी त्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल शाळकरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं नांदेड इथं जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पोलिस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं लातूर इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झालं हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्तचे ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पोलिस दलानं पालकमंत्र्यांना मानवंदना दिली परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यलय परिसरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं या वेळी विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रशतीपत्र देऊन सन्मान करण्यात आला

वराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

त्याची सुरवात म्हणून आजच्या स्वातंत्र्यदिनापासून खाजगी वृत्तवाहिन्यांनी कर्णबधीरांसाठीच्या भाषेचा वापर करून छोटा कार्यक्रम सादर करावा असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत हिंगोली इथं काल झालेल्या जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर झालेला निधी खर्च करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तवित कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत सर्व संबंधित विभागांनी दर आठवड्याला कामांचा आणि खर्चित अखर्चित निधीचा अहवाल सादर करण्याचंही त्यांनी सूचित केलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सणानिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत या सणाच्या निमित्तानं महिला आणि मुलींना सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार करुया असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरुन देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत